मात्र व्यक्ती आणि मालाच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतही निर्बंध असणार नाही अशा कोणत्याही वाहतुकीसाठी विशाध परवानगीमंजुरीइ परवाना याची गरज लागणार नाही

या मोहिमत सहभागी होणाऱ्या चार भारतीय अंतराळवीरांचं रशियात सुरु असलत्त प्रशिक्षण कोव्हीड मुळक्काही काळ थांबलं असलं तरी हप्रिशिक्षण आणि मोहीमधीं अंतिम मुदत यासाठी आकस्मिक समस्या उद्भवली तर राखीव कालावधीची तरतूद आधीच करुन ठक्की होती आणि आता हप्रिशिक्षण पुन्हा सुरु झालं आहअिसं त्यांनी सांगितलं